केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआयला सुपूर्द केलेल्या कायदेशीर वैद्यकीय अहवालात हे स्पष्ट करण्यात आलं आहे सुशांतच्या अंगावर कसल्याही जखमा नसल्याचं या अहवालात नमूद केलं आहे दरम्यान अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागानं चौकशीचा अहवाल लवकर जाहीर करावा अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे राज्य सरकार या चौकशी अहवालाची वाट पहात असल्याचं त्यांनी काल नागपूरमधे पत्रकारांशी बोलताना सांगितलं स्शांतसिंहच्या मृत्यू प्रकरणी केंद्र सरकारनं राज्याला बदनाम करण्याचा कट रचला असून हा कट रचणाऱ्यांना अटक करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथक नियुक्त करावं अशी मागणी काँग्रेस पक्षानं केली आहे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं ही प्रतिक्रिया नोंदवली आहे

ते काल हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं अटल बोगद्याचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते

या भागात जास्त बर्फव्रष्टी होत असल्यानं वर्षातले सहा महिने बंद असणारा मनाली लाहौल स्पिटी व्हॅली हा मार्ग आता वर्षभर खुला राहायला मदत होणार आहे माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ रोहतांग बोगद्याचं नामकरण अटल बोगदा करण्यात आलं आहे

या अन्दानासाठी संसदेची अधिकृत परवानगी घेण्यात येईल असंही केंद्र सरकारनं म्हटलं आहे

दोन कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतलेल्यांना याचा लाभ मिळणार नाही असंही केंद्र सरकारनं या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात नमूद केल आहे

त्यासाठीची नियमावली राज्य सरकारनं काल जारी केली यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून परस्परांपासून स्रक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा रोख रक्कम हाताळताना पुरेशी काळजी घ्यावी असंही या नियमावलीत म्हटलं आहे प्रसाधनगृह तसंच ग्राहकांद्वारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा फर्नीचर सतत स्वच्छ करावं कॅश काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यानं संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी काचेच्या भिंतीसारख्या रोधकांचा वापर करावा असं या नियमावलीत म्हटलं आहे ग्राहकांना केवळ शिजवलेले खाद्य पदार्थ द्यावेत कच्चे पदार्थ देण टाळावं असं या नियमावलीत सूचवलं आहे हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधले सर्व सीसीटीव्ही कार्यरत असतील याची खबरदारी घ्यावी हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधे प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत असंही या नियमावलीत म्हटल आहे

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते मराठवाड्यात प्रथमच सरासरीच्या द्रप्पट पाऊस झाल्यानं खरीप हंगाम पूर्णत वाया गेला आहे त्यामुळे प्रशासनानं नुकसानग्रस्त पिकांचे सरसकट पंचनामे करावे नुकसान भरपाई रक्कम आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही दरेकर यांनी यावेळी दिला

दरेकर यांनी काल हिंगोली जिल्ह्याचाही दौरा केला औंढा नागनाथ तालुक्यात येहळेगाव सोळंके इथं नुकसान झालेल्या पिकांची त्यांनी पाहणी केली त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी राज्य सरकारवर टीका केली

यावेळी महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव राजेन्द्र भागवत यांनी विधानभवन परिसरात असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्तळ्यास प्ष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

त्यानंतर वार्ताहरांशी बोलतांना प्रियंका गांधी यांनी पिडितेला न्याय मिळेपर्यंत लढा दिला जाईल असं सांगितलं तर अन्यायग्रस्त कुटुंबाचा आवाज कोणतीही शक्ती दाबू शकत नाही असं राहूल गांधी म्हणाले दरम्यान उत्तर प्रदेश सरकारनं या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे आणि आता ऐकू या ज्येष्ठ पत्रकार गांधी विचारांचे अभ्यासक अरूण खोरे यांनी सांगितलेला गांधी विचार सत्य एकच आहे त्याच्याकडे जाणारे मार्ग अनेक आहेत

तो एकच सत्य आहे आणि बाकी सारे मिथ्य आहे गांधीजी असंही म्हणायचे त्याला जोड्रन सत्य हा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग अहिंसा हाच होय गांधीजींनी आपल्या संपूर्ण आयुष्याच्या वाटचालीत जे काही कार्य केलं

या सर्व ठिकाणी त्यांनी सत्याग्रह नावाच्या त्यांच्या एका अहिंसापूर्ण साधनाचा वापर केला आणि म्हणून गांधीजी असं म्हणायचे की सत्य हा परमेश्वर आहे आणि त्याच्याकडे जाण्याचा मार्ग अहिंसा हाच होय

मुंबईत शेतकरी प्रतिनिधी आणि भाजप नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते काँग्रेससह विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असून मोदी सरकारनं शेतकरी आणि व्यापाऱ्यांना नव्या कायद्यांनी पर्याय उपलब्ध करून दिला असल्याचंही ते म्हणाले स्वामीनाथन आयोगाच्या अहवालाचीच या कायद्यांमुळे अंमलबजावणी होणार असल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं

या संदर्भातल्या स्वामीनाथन आयोगाच्या जास्तीत जास्त शिफारसी सरकारनं स्विकारल्या असल्याचंही त्यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं शेतकऱ्यांचं उत्पन्न द्प्पट करण्याचा एक भाग म्हणून सरकारनं कृषी सुधारणा विधेयकांचं कायद्यात रुपांतर केलं असल्याचं ते यावेळी म्हणाले शेती क्षेत्राला नव तंत्रज्ञानाची गरज म्हणून सरकारनं मृदा कार्ड किसान क्रेडीट कार्ड पीक विमा पद्धतीमध्ये बदल सूक्ष्म सिंचन आणि ई मंडीची सुरुवात केली असून शेती क्षेत्राला बळ देण्याचं काम सरकार गेल्या सहा वर्षांपासून करत असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री दानवे यावेळी म्हणाले

जालना आणि उस्मानाबाद जिल्ह्यात काल प्रत्येकी दोन बाधित रुग्णांचा मृत्यू झाला

कुलगुरु डॉ

त्यावेळी हाती लागलेल्या चिठ्ठीमध्ये मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळं आपल्याला वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे शक्य नसल्यानं आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद होतं मात्र सदर विद्यार्थ्याचं नैसर्गिक हस्ताक्षर आणि आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीमधलं हस्ताक्षर जुळत नसल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला आहे त्यामुळे ही बनावट चिठ्ठी खोडसाळपणे तयार करण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं बीड पोलिसांनी सांगितलं

आमदार चव्हाण तसंच महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ कानन येळीकर यांच्या उपस्थितीमधे ही यंत्रसामुग्री काल या विभागाकडे सुपूर्द करण्यात आली

स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्यावतीनं ऊसतोड कामगार आणि मुकादम यांच्या चर्चासत्राचं काल परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर आणि गंगाखेड इथं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते सहकार्याची अपेक्षा ठेवून तुमच्यासोबत चर्चा करण्यास आलो असल्याचे मतही धस यांनी यावेळी व्यक्त केलं

प्राध्यापक प्ष्पा भावे यांचं परवा रात्री मुंबईत निधन झालं त्या एक्क्याऐंशी वर्षांच्या होत्या विद्यार्थीदशेपासूनच राष्ट्र सेवा दल आणि लोकशाहीवादी चळवळींशी पुष्पाताईंचा संपर्क होता संयुक्त महाराष्ट्र आंदोलन गोवाम्क्ती आंदोलन अशा अनेक सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला होता मुंबईतल्या रूईया महाविद्यालयात त्यांनी मराठी विभाग प्रमुख म्हणून अनेक वर्ष काम पाहिलं होतं

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक दीडतास ठप्प झाली होती

ही मोहीम सुरू झाल्यापासून उस्मानाबाद जिल्हा या अभियानात राज्यात दुसरा क्रमांकवर राहिलेला आहे

या घटनेच्या निषेधार्थ काल औरंगाबाद इथं युवतीसेनेच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं त्यावेळी दानवे बोलत होते